ऑस्ट्रेलियात झालेल्या या स्पर्धेत तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर टेनिस कोर्टवर उतरलेल्या सानियानं युक्रेनच्या जोडीदारासोबत खेळताना चिनी प्रतिस्पर्धी जोडीला सहा चार सहा चार असं सरळ दोन सेट्समध्ये पराभूत केलं रोम रँकिंग सेरीज कुस्ती स्पर्धेत भारताच्या विनेश फोगाटनं त्रेपन्न किलो वजनगटात सुवर्ण पदक जिंकलं आहे तिनं या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आज इक्वाडोरच्या लुईसा वेलवर्ड हिचा चार शून्य असा पराभव केला

सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथल्या वाळवा तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचं उद्धाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोलत होते

ही संख्या येत्या पाच वर्षात दप्पट करण्याचं लक्ष्य असल्याचं केंद्रीय पर्यटनमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी सांगितलं आहे सरकार पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत असल्याचं सांगत पर्यटनद्रष्ट्या महत्त्वाच्या शहरांमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर सरकार काम करत असल्याचं पटेल यांनी सांगितलं

राज्यात आठ ठिकाणी प्रादेशिक फोरेन्सिक प्रयोगशाळा आहेत तर चंद्रपूर रत्नागिरी धुळे ठाणे आणि सोलापूर या पाच ठिकाणी लघू प्रयोगशाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली होती यापैकी चार ठिकाणी याआधीच प्रयोग शाळा सुरु झाल्या असून सोलापूरच्या प्रयोगशाळेचं काल उद्घाटन झालं

औरंगाबाद इथं महापालिकेची सर्व आरोग्य केंद्रं रेल्वेस्थानक बसस्थानक तसंच बाजारपेठेत ही लस देण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंद्कुमार घोडेले यांनी दिली आहे

यात इंफाळच्या जवाहरलाल नेहरू नृत्य अकादमीनं नट संकीर्तनाची माहिती दिली तर आसामच्या माजूली उत्तर कमलबारी सात्रा शंकरदेव कृष्टी संघाच्या वतीनं गायनबायनाची माहिती देण्यात आली

यासंदर्भात एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे राज्य अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं परवा रात्री या गोदामावर घातलेल्या धाडीनंतर ही कारवाई करण्यात आली

यूवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या नेहरू यूवा केंद्राच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

काल संध्याकाळी दरड कोसळल्यानं एका कारचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

वॉर व्रंडेड फाऊंडेशन या संस्थेचे उपाध्यक्ष मेजर जनरल इयान कार्डोझो यांनी आज ही माहिती दिली

औरंगाबाद इथल्या शासकीय कला महाविद्यालयाचा विद्यार्थी रवी जामनिक याचा निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये समावेश आहे